भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो व्याज दरात पाव टक्के वाढ केली आहे रिझर्व्ह बँकेचा तिसरा ड्रेमासिक पतधोरण आढावा आज गव्हर्नर उर्जित पटेल यांनी जाहीर केला या बदलामुळं आता रिझर्व्ह बँकेकडून त्रिर बँकांना सरकारी रोख्यांच्या बदल्यात दिल्या जाणा या कर्जावरचा हा दर आता साडे सहा टक्के झाला आहे रिझर्व्ह बँक त्तर बँकांकडून ज्या व्याजदरानं पैसा उचलते तो रिव्हर्स रेपो दर आता सव्वा सहा टक्के झाला आहे मार्जिनल स्टॅणिडंग फॅसिलिटी आणि बैंक दरही आता वाढून पावणे सात टक्के झाले आहेत यापूर्वी जूनमध्ये जाहीर झालेल्या वित्तधोरण आढाव्यात बैंकेनं व्याजदरात पाव टक्के वाढ केली होती सोमवारपासून मुंबईत सुरू झालेल्या वित्तधोरण समितीनं हा निर्णय घेतला आहे सहा सदस्यांपैकी पाच सदस्यांनी रेपोदर वाढीच्या बाजूनं तर रविन्द्र धोळकीया यांनी विरोधात कौल दिला चालू आर्थिक वर्षांच्या दुस या सहामाहीत चलनफुगवट्याचा दर चार पूर्णांक आठ दशांश राहण्याचा अंदाजही आढाव्यात व्यक्त केला आहे

चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील अशी अपेक्षा आढाव्यात व्यक्त करण्यात आली आहे

रिझव्है बँकेनं रेपोदरात पाव टक्के वाढ केल्याचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले

वाहन उद्योग बँकींग आणि वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांना आजच्या व्यवहारात नुकसान सोसावं लागलं

केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वेच्या आढावा बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती वाणिज्य विभागानं आज दिली या टप्प्यामुळे राज्याचा किनारी भाग पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाऊन त्यामुळे बंदरांच्या विकासाला मदत होईल असंही विभागानं स्पष्ट केल लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पृण्यतिथी निमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे मृंबईत विधानभवन श्वें आमदार जयप्रकाश मुंदडा आणि माजी आमदार मध् चव्हाण यांनी टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम झाले या निमित्तानं वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी अण्णाभाऊंच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मातांचं आरोग्य चांगलं तर देशाचं भविष्यही प्रधानमंत्री मातुंदंदन योजनेमुळे याचाच प्रत्यय हिंगोलीकरांना येत आहे

पाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असलेल्या सर्व गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार बांधिल आहे असं पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी आज वार्ताहरांना सांगितलं कोकण नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर आणि पूणे विभागातल्या पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या गावांना या पेयजल प्रकल्पांचा लाभ मिळणार आहे

काही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडलं असं आमच्या वार्ताहरानं सांगितलं

मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबींची पूर्तता न करता घाईनं आरक्षणाचा निर्णय घेणं म्हणजे दीर्घकालीन न्यायालयीन लढ्याला सामोरं जाणं असा अर्थ असून सरकार अशा पद्धतीनं आंदोलकांना फसवू ष्टिछत नाही असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्पष्ट केलं

सरकार याबाबतीत प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचं आंदोलकांच्या लक्षात यायला हवं आणि या प्रयत्नांमध्ये आंदोलन सुरू ठेवून अडथळे आणू नयेत असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाची धग अजुनही राज्यात काही ठिकाणी जाणवत आहे आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जेल भरो आंदोलन केलं या आंदोलनामुळे मुंबईतल्या रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला नसल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या लातूर अिल्या निवासस्थानासमोरही आंदोलकांनी निदर्शनं केली

पुणे जिल्ह्यात जून्नर शिरूर आणि खेड तालुक्यांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले हिंगोली जिल्ह्यामध्ये सापटगाव क्षे सकल मराठा समाजाच्यावतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला तर भानखेडा कवठापाटी खैरखेडा ॐ राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सेलू तालुक्यातील खूपसा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने नायब तहसिलदार प्रशांत धारकर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता कोल्हापूरमधे गेले आठ दिवस दसरा चौकात सुरू असणाऱ्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला आज शिवसेना मुस्लिम समाजासह करवीर तालुक्यातील विविध गावांनी पाठींबा दिला

सुमारे अर्धातास झालेल्या पावसाने पिकांना जिवदान मिळाले

येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे